मात्र त्याचबरोबर कायद्याच्या प्रतिबंधक मूल्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी मोटार वाहन कायद्यातल्या सुधारणांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं

या लोकांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी कडक तरतुदींची आवश्यकता होती नव्या कायद्यातल्या दंडाच्या रकमेबाबत मतभेद असून त्यात सुधारणा करून या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असं ते म्हणाले

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण जळगावच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचं भूमिपूजन आणि मुंबईतल्या जे

रुग्णालयाच्या शासकीय अतिविशेष उपचार इमारतीचं भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालं त्यावेळी ते बोलत होते

नवी मुंबईतल्या नेरूळ इथं काल झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेलेल्यांना दिल्लीत अपमानास्प्द वागणूक मिळेल असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं

यात उदयनराजे भोसले यांना विजयी करण्याचं आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा काल सातारा इथं महाजनादेश यात्रेच्या सभेत केली त्याचबरोबर सातारा विधानसभा मतदार संघातून शिवेंद्रराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ते काल पुणे इथं महाजनादेश यात्रेदरम्यान वार्ताहरांशी बोलत होते यावेळी युती सरकारच्या पाच वर्षाच्या कामकाजाबद्दल आपण समाधानी असून रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

त्यांच्या सोबतच शिराळा तालुक्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षातल्या आपापल्या पदांचे राजीनामे दिले आज कासेगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते रीतसर भाजपात प्रवेश करणार आहेत सत्यजित देशमुख हे विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत

धरणाजवळच्या जलविद्युत केंद्रासह डाव्या आणि उजव्या कालव्यातूनही पाणाचा विसर्ग केला जात आहे दरम्यान पाणी सोडण्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील पावसाम्ळं धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाल्यानं याआधीही धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं

तेरणा सहकारी साखर कारखाना वसंतदादा बँक आणि जयलक्ष्मी शुगर्स कारखान्याच्या तत्कालिन संचालक चेअरमन यांनी संगनमताने कसबे तळवडे गावातले शेतकरी दिलीप ढवळे यांच्या शेतीवर कर्ज उचलण्यात आलं होतं या कर्जाची परतफेड करण्याची हमी तेरणा सहकारी साखर कारखान्यान घेतली होती मात्र कर्ज परतफेड न झाल्यानं ढवळे यांचं शेत वसंतदादा बँकेनं लिलावात काढलं

यावरुन त्यांचे भाऊ राज ढवळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती

शिक्षण क्षेत्रातील धोरणे ज्यांना समजले नाही तेच आता एक कलमी धोरण राबवून शिक्षणाचं वाटोळे करत आहेत अशी टिका आमदार अमित देशमुख यांनी राज्य शासनावर केली लातूर इथं काल कर्मयोगी खाजगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक आणि कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत देशमुख बोलत होते दरम्यान लातूर शहरात काँग्रेसचं जनसंपर्क अभियान सुरु असून या अभियानातंर्गत विविध विकास कामांच उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते काल करण्यात आलं

खताळ पाटील यांचं आज पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी संगमनेर इथं निधन झालं त्यांच्यावर आज दुपारी चार वाजता संगमनेर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

पालम तालुक्यातलं आरोग्य केंद्र वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवण्यात कमी पडत असून पेठशिवणी इथं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मंजूरीसाठी शासनाकडं पाठवला आहे

नांदेड ते मेदचल नांदेड ते निझामाबाद पूर्णा ते आदिलाबाद या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर आदिलाबाद ते नांदेड एक्स्प्रेस मुदखेड पर्यंत रद्द करण्यात आली आहे काचीगुडा ते मनमाड गाडी काचीगुडा ते मुदखेड अशी धावेल दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली

दुर्लक्षित पुरातत्त्वीय स्थळांचा शोध घेऊन त्याचा अभ्यास करण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातील असं परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर झाकीर पठाण उपाध्यक्ष डॉक्टर स्मिता शिंदे आणि प्रा संजय पाईकराव यांनी सांगितलं

पर्यावरण आणि वन हक्क कायदा या विषयावरील प्राध्यापक विजय दिवाण यांच्या व्याखानानं परिषदेचा अध्यक्षीय समारोप झाला

परिषदेत विविध सामाजिक विषयांवर तज्ञ मंडळींची व्याख्यानं झाली

सतत दोन दिवस सुरु असलेल्या पावसाने या सामन्यात नाणेफेकही झाली नाही